राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट भाजपा आणि मोदी सरकारचा जुमला उघडकीला आला असून त्यामुळेच पाच राज्यांच्या निवडणुकांमधे जनतेनं त्यांना धडा शिकवला आता महाराष्ट्रातल्या मतदारांनीही मागं राहू नये असं शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज पंढरपूर इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते यावेळी भाजपा आणि मोदी सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारनं केली मात्र त्यासाठी कोणत्याही योजना राबवल्या नाहीत कर्जमाफीच्या घोषणा झाल्या मात्र त्याचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोचला असा सवाल त्यांनी केला राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबतही ठाकरे यांनी सरकारवर टीका केली सैनिकांच्या पगारवाढीबाबतचा प्रस्ताव या सरकारनं नाकारला पिक विम्यामधे घोटाळा झाला त्यासाठी बोगस विमा कंपन्यांची स्थापना झाली असा आरोप त्यांनी केला भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात नाही पण जागावाटपापेक्षा जनतेचे प्रश्र सोडवणं महत्वाचं आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करुन राज्यातल्या कांदा उत्पादकांना दिलासा दयावा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी त्यांनी केली जानेवारी महिन्यात दुष्काळग्रस्त भागाचा आपणही दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राममंदिराबाबतचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत मांडावा अशी मागणी त्यांनी केली महादेव कोळी धनगर समाज आणि इतर समाजाच्या न्यायहक्कासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं राज्यात शिवसेनेचं सरकार आणणारचं असा निर्धार उद्दव ठाकरे यांनी या सभेत केला खास पंढरपूरच्या भाविकांसाठी विठाई बससेवेचं उद्दाटनही उद्दव ठाकरे यांनी केलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकराबाबत सरकारवर टीका करणाऱ्या काँप्रेसवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज टीकास्त्र सोडलं

बेजबाबदार राजकारण आणि अर्थकारण आधिकाधिक गर्तेत घेऊन जातं त्यामुळे कॉंप्रेसनं आता गंभीरपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं जेटली यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलं आहे

कोणत्याही वस्तूवर कर फार जास्त वाढू नयेत आणि चलनफुगवटयावर नियंत्रण रहावं यादृष्टीनं जीएसटीचे वेगवेगळे स्लॅब निश्चित केले आहेत त्यामुळे जीएसटी लागू केल्यापासून परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे

आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी आज मुंबईत ही माहिती दिली ज्या बालकांचं लसीकरण झालं नाही त्यांच्यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याचं त्यांनी सांगितलं राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा अरोप करत आज काँप्रेस पक्षानं औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार माजी आमदार कल्याण काळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं संयुक्त संसदीय समिती मार्फत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथल्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी उद्या या शाळेचं नामकरण भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा अस केलं जाणार आहे

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळचा सण उद्या देशभरात साजरा होणार आहे यानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत नाताळचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद शांती आणि संपन्नता घेवून येवो असं राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे नाताळानिमित्त ठिकठिकाणी विशेष प्रार्थना सभा होणार आहेत मिनी जेरुसलेम म्हणून ओळखली जाणारी अहमदनगर नगरी येशू खिस्ताच्या जन्मोत्सवासाठी तयार झाली असून गेल्या दोन दिवसांपासून नाताळची धामधूम सुरू आहे

दोन दिवसांपासून घरोघरी जाऊन ख्रिस्ताची गाणी म्हटली जात आहेत सर्वत्र सांताक्लाजचे मुखवटे विक्रीसाठी आलेले दिसत आहेत अहमदनगर शहराला ख्रिस्ती मिशनरीचा वारसा आहे

जागतिक बाजारातले कमजोर कल आणि अमेरिकेतल्या राजकीय अनिश्विततेचे पडसाद आज मुंबई शेअर बाजारातही उमटले स्थावर मालमत्ता ग्राहकोपयोगी वस्तू धातू आणि वाहन उदयोगातल्या कंपन्यांच्या समभागांची आज जोरदार विक्री झाली

उदया नाताळनिमित्त शेअर बाजार बंद राहील

या परीक्षांसाठी तारखा निश्वित करताना त्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाच्या आड येणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे असं केंद्रीय शिक्षण मंडळानं म्हटलं आहे

अय्यरनं आज सात षटकार मारले त्यापैकी तीन धमेंद्र जडेजाच्या लागोपाठच्या तीन चेंडूवर मारले उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असून मुंबईला विजयाची संधी आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तहसिल कार्यालयावर आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला गंगाखेड तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहिर करुन मजूरांना रोजगार हमीची कामं उपलब्ध करावी शेतकन्यांना विमा आणि बोंड अळीसाठीचं अनुदान वाटप करावं यासह विविध मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी यावेळी तहसिलदारांना दिलं

यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते

राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे

उद्या सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे